राज्यात हा कायदा लागू करण्याच्या मुद्यावर विधानसभेत गदारोळ अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार आणि

यासाठी परिषदेच्या सदस्यांमध्ये प्रथमच मतदान घेण्यातआले

नागरिकत्व नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला या कायद्याविरोधात दाखल याचिकांसंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस दिली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश आणि त्यामुळे होणारे फायदे याबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं आवाहनही न्यायालयानं सरकारला केलं आहे तसंच यासंदर्भातल्या खोट्या बातम्यांना पायबंद घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत इंडियन युनियन मुस्लिम लीग काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत काल प्रचंड गदारोळ झाला हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये असं मत काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मांडलं तर संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी म्हणजे भारतीय नागरिकांची नोंदवही हे कायदे भिन्न आहेत त्यांची गल्लत करु नका असं आवाहन फडणवीस यांनी केल

जेनिर्वासितआपल्यादेशामध्येआलेलेआहेत तीनदेशांमधनंज्यांनाधार्मिककारणांवरनंकाढलेलंआहे आशात्यादेशातल्यामायनोरिटी प्रताडीत असलेल्या त्यांना देण्याचा आहे एनआरसी हा कायदा आसाममध्ये आता लागू आहे

आणि त्या करारामध्ये अशा प्रकारचं सिटीझन रजिस्टर करण्याचा निर्णय झाला होता

अकारण मला असं वाटतं की कुठेतरी वंजारी समाजाचे नाधजोगी समाजाचे वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये अशा प्रकारे भीती ही पसरवण्याचं कारण नाहीये

नागरिकत्व दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी कालही राज्यात आंदोलनं झाली पुण्यात राहणाऱ्या आसामी नागरिकांच्या संघटनेनं तसंच सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथंही या कायद्याविरोधात आंदोलनं करण्यात आली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला सुरुवात झाली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत सरकारवर टीका केली विधिमंडळ नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला विधानसभेतही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला शहराच्या महापौरांवरच हल्ला होणं हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दिशासारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत दिली महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते निर्भया दिल्लीतल्या निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी अक्षय कूमार सिंह याची पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली त्यामुळे या प्रकरणातल्या चारही आरोपींची फाशीची शिक्षा आता कायम झाली आहे दरम्यान लैंगिक अत्याचारासंदर्भातल्या वाढत्या गुन्ह्यांची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे

मात्र आरक्षणाचा बाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यात येईल असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे

त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झालं होतं वाहतक नाशिक नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून गेल्या दोन वर्षापासून रेल्वेने बंद केलेली भाजीपाला वाहतूक सेवा आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे लासलगाव रेल्वेस्थानकातून विविध रेल्वेगाड्यांनी हा भाजीपाला रवाना करण्यास रेल्वेनं मंजूरी दिली आहे चावडी मेळावा जळगाव जळगाव जिल्ह्यात बोदवड इथं भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियानाच्या अंतर्गत काल चावडी मेळावा घेण्यात आला

रस्ता रोको सातारा पूणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या असुविधा अद्यापही दूर नझाल्याच्या निषेधार्थ काल सकाळी महामार्गावरील आनेवाडी पथकर नाका इथं आंदोलन करण्यात आलं आन्दोलनाच्या दरम्यान सर्व वाहने विना कर सोडण्यात आली

साहित्य अकादमी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्य संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे

खासदार संजय मंडलीक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न रोखताना चौगूले यांना वीरमरण आलं होतं लाग श्रद्धांजली ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून डॉक्टर लागू हे बहुआयामी अभिनेते होते असं म्हटलं आहे डॉ लागू यांच्या पार्थिव देहावर उद्या पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात ठेवला जाणार आहे

बडन मत्यू औरंगाबादमधले तीन महाविद्यालयीन विद्यार्थी काल नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळच्या दुगारवाडी धबधब्यात बुडाले यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य एकाचा शोध सुरू आहे मूळ तेलंगणातले आणि सध्या औरंगाबाद इथल्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी काल दुगारवाडी धबधब्यावर सहलीसाठी गेले होते त्यावेळी ही घटना घडली

तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी कटक इथं खेळला जाणार आहे